सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना अर्पण केली श्रध्दांजली यवतमाळ आणि धुळ्यात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज बुल्गेरीया मोरोक्को आणि स्पेनच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी आज रवाना नायजेरीयात राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि संसद सदस्यांसाठीचं मतदान आठवडाभरासाठी पुढे ढकललं राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत महीलांच्या एकेरी अंतिम सामन्यात आज पी व्ही सिंधुची सायना नेहवालशी लढत जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी केंद्र सरकारनं आज बोलावलेली सर्वपक्षीय बैठक नवी दिल्लीत सुरू आहे या बैठकीचं आयोजन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे बैठकीत हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कारवाईबाबत घेतलेल्या निर्णयांची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात येण्याची शक्यता आहे त्यासाठीच सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना बैठकीला बोलावण्यात आलं आहे काल प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत आज सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला दरम्यान या हल्ल्याबाबतची सर्व माहिती सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात येणार आहे संपुर्ण देश या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवू शकेल या हेतूने सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं याधीच केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली आहे काल सायंकाळी नवी दिल्लीच्या पालम विमानतळावर शहीद जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून भावपुर्ण श्रघ्दांजली वाहिली सर्व जवानांचे पार्थिव काल सायंकाळी श्रीनगरहून नवी दिल्लीला आणण्यात आले याठिकाणी गृहमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरवींद केजरीवाल लष्करप्रमुख बिपीन रावत हवाई दल प्रमुख बी एस धनोवा आम नौदल प्रमुख अडमिरल सुनील लांबा यांनीही शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली आहे दहशतवादी हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक झाली या बैठकीत प्रधानमंत्र्यांनी दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले तर उत्तरप्रदेशच्या झाँसीमध्ये एका सभेत त्यांनी जवानांचे बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही असे सांगितले हा हल्ला करणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल या हल्ल्यामुळे भारत कमजोर पडणार नाही असा इशाराही प्रधानमंत्र्यांनी दहशतवाद्यांना दिला भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं समर्थन करत असून दहशतवादाशी लढण्यासाठी भारताला सर्वप्रकारचं सहाय्य करण्यास तयार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला पाकिस्ताननं दहशतवाद्यांना मदत करणं बंद करावं असं अमेरिकेनं स्पष्टपणे पाकिस्तानला सांगितलं असल्याचं बॉल्टन यांनी सांगितलं पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे पुलवामा हल्ल्यातल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं ते यवतमाळमधल्या पांढरकवडा इथं बोलत होते दहशतवादी जिथे कुठे लपले असतील तिथे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं यासाठी संरक्षणदलाला पूर्ण स्वातंत्र्य दिल असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध योजनाचं उद्घाटन आज झालं यावेळी व्यासपीठावर राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आदि उपस्थित होते प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातल्या किनवट मधल्या एकलव्य निवासी शाळेचं व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उद्घाटन झालं याच कार्यक्रमात त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत नवीन घर मिळालेल्यांना त्यांच्या घराच्या चाव्या प्रदान केल्या अजनी पुणे हमसफर एक्सप्रेस या रेल्वे गाडीलाही त्यांनी व्हिडीओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि धनादेशही दिले यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध रस्ते बांधणी प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली यानंतर प्रधानमंत्री धुळे इथं जाणार असून तिथे त्यांच्याहस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज सकाळी बुल्गेरीया मोरोक्को आणि स्पेनच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या आहेत

याठिकाणी त्या उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार आहेत यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक जागतिक आणि परस्परसंबंधीच्या विविध मुद्द्यांवर प्रदीर्घ चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे मोरोक्कोमध्ये सुषमा स्वराज तेथील परराष्ट्र व्यवहारमंत्री नासीर बौरीता आणि मोरोक्कोचे राजे सहावे मोहम्मद यांच्याशी संवाद साधणार आहेत या भेटीत अनेक करार होण्याची शक्यता आहे स्पेनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री जोसेप बोरेल फॉन्टेलेस यांच्याशीही सुषमा स्वराज दोन्ही देशांतील परस्परसंबंध तसंच विविध मुद्द्यांवर प्रदीर्घ चर्चा करणार आहेत उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आज प्रयागराज इथं कुंभमेळ्याला भेट देणार आहे या भेटीत ते विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणार आहेत प्रयागराज इथं आगमन झाल्यानंतर उपराष्ट्रपती गंगा जमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर पोहोचतील इथं ते गंगा पुजन करतील त्यानंतर ते कीला याठिकाणी जाऊन अक्षय्यवत आणि सरस्वती कुपाचं दर्शन घेतील भगवान हनुमानाचंही ते दर्शन घेतील आणि पुढे दिल्लीला रवाना होण्यापुर्वी ते कुंभ सेवा मित्र स्वयंसेवकांच्या कार्यक्रमात सहभागी होतील कुंभमेळा परिसरातील नीकेतन आश्रमालाही उपराष्ट्रपती भेट देणार आहेत

काँप्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची आई याच आठवड्यात जयपूरमध्ये सक्तवसुली संचलनालयात चौकशीसाठी उपस्थित राहीले होते

या व्यवहारातून वाड्रा यांच्या कंपनीला चार कोटींहून अधिक नफा झाला

नायजेरिया राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि संसद सदस्यांसाठीच मतदान नायजेरियाच्या निवडणूक यंत्रणेनं एक आठवड्यासाठी पुढं ढकललं आहे मतदान सुरु होण्याच्या एक तासापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला

यामुळे या कलमाखाली कुणालाही विनाकारण अटक करण्याचे प्रकार होणार नाहीत

सर्वोच्च न्यायालयानं सर्व उच्च न्यायालयाना याबाबतची सूचना सर्व न्यायालयाना पाठवायला सांगितलं आहे गुवाहाटी इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत आज पी

सिंधू आणि सायना नेहवाल या दिग्गज खेळाड्रंमध्ये सामना रंगणार आहे गेल्या वर्षी नागपूरमध्ये झालेल्या त्यांच्या अंतिम फेरीच्या लढतीत सायनानं पी

सिंधुचा पराभव केला होता सायनानं आतापर्यंत तीन वेळा ही राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली आहे सिंधुनही आतापर्यंत दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे प्रुषांच्या एकेरी सामान्यात सौरभ वर्मा यांचा मुकाबला लक्ष्य सेन यांच्याबरोबर होणार आहे पुरुषांच्या दुहेरीचा अंतिम सामना हा प्रणव जेरी चोप्रा आणि चिराग शेट्टी ही जोडी आणि अर्जुन एम आर आणि श्लोक रामचंद्रन यांच्यात होणार आहे महिलांच्या दुहेरीचा सामना मेघना जाक्कबमपुडी आणि पुर्विशा राम या दोघी आणि शिखा गौतमी आणि अश्विनी भट यांच्यामध्ये होणार आहे

यात हवाई दलाची लढाऊ विमाने आणि अम्नि क्षमतेचं हवाई प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे

या कार्यक्रमात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन सहभागी होणार आहेत स्वदेशी बनावटीची शस्त्रास्ले लढाऊ विमानं तसंच जमीनीवरून आकाशात मारा करणारं आकाश क्षेपणास्त्र आणि सर्वप्रकारच्या हवामानात डागता येणारी क्षेपणास्त्रे तेजस लढाऊ विमान आध्रनिक हॅलीकॉप्टर्स आणि नियंत्रण प्रणाली इत्यादींचंही प्रात्यक्षित यादरम्यान सादर करण्यात येईल

पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची प्रसार भारती मंडळानं नींदा केली आहे